कांद्यासह सर्वच भाजीपाल्याचे भावही कडाडले किनारपट्टीवर मासेमारीही ठप्प

राज्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच विविध पर्यायांच्या राजकीय चर्चेला ऊत

यंदाच्या भारतीय चित्रपट महोत्सवात अभिनेता रजनिकांत यांना विशेष सन्मान

तसे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर जाहीर केलं राज्यातील शेतकऱ्यांचं नेमकं किती नुकसान झालं याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्यानं कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही

पीक नुकसान इंट्रो एकीकडे राज्यशासनाकडून मदत जाहीर होत असताना काल पूर नुकसानीची पाहाणी करण्यासाठी विविध जिल्ह्यांचे संपर्कमंत्री थेट आपापल्या जिल्ह्यात शेतीच्या बांधावर पोहोचले त्याबाबतचा हा वृत्तांत वॉईसकास्ट मंत्री आणि नवनिर्वाधित आमदारांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन पाऊस पूराचा फटका बसलेल्यांची विघारपूस करावी त्यांना दिलासा देत पंचनामे मार्गी लावावे असं आवाइन मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर काल विविध जिल्ह्यातले आमदार मंत्री आपापल्या जिल्ह्यात पोहोचले मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला हजर राहण्याचंही टाळून एकनाथ शिंदे औरंगाबादेत गेले दादा भूसे धुळ्यात राधाकृष्ण विखे संगमनेर मध्ये तर आशिष शेलार सिंधुद्र्गात होते

तर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी वाशीम जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला अनेक नवनिर्वायित आमदार आपापल्या मतदारसंघात दाखल होऊन पूखस्तांची विचारपूस करताना दिसत होते वरिष्ठ सरकारी अधिकारीही प्रत्यक्ष शेतबांधावर जावून परिस्थितीचा आढावा धेताना दिसत होते आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव आकाशवाणी बातम्यांसाठी पूणे

तर राज्याचे कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊखोत शेती नुकसानी च्या पाहणीसाठी आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत

तरी पेनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा इशारा पाटबंधारे विभागानं काल दिला पाऊस पालघर पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसानं पुन्हा एकदा झोडपल्यानं दिवाळीनंतर राहिलेलं आणि पावसापासून वाचलेलं भात पिक कापण्याच्या मागे लागलेल्या शेतकाऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरवली आहे कालवा नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यातील खैरवेधरणाच्या उजव्या कालव्याला काल भगदाड पडल्याने या ठिकाणाडून मोठ्या प्रमाणातपाण्याचा विसर्ग झाला यामुळे परिसरातल्या शेतीच मोठ्या प्रमाणत नुकसान झाले हे भगदाड बुजवण्याचे कामजलसंपदा विभागाकडुन सुरु आहे कांदा नाशिक नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला

भाजी राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत बाजारात सध्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याने दुय्यम प्रतीच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत पुणे शहरातील किरकोळ बाजारात कोथिंबीर मेथी मुळा पालक शेपू कांदापात या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत मच्छीमारी अरबी समुद्रावर क्यार चक्रीवादळा पाठोपाठ माहा चक्रीवादळ तयार झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातली मासेमारी गेल्या आठ दिवसांपासून ठप्पच आहे

किनाऱ्यावर वेगवान वारेही सुटले असून अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत हर्णे बंदरात धोक्याचा लाल बावटा लावण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या प्णे केंद्रावरुन ऐकत आहात

एकीकडे अखेरपर्यंत युतीधर्माचं पालन करू असं सांगणारी शिवसेना मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचं समसमान वाटप हा आपला हट्ट सोडायला तयार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल स्वतः हा तिढा सोडवण्यासाठी पुढाकार घेतला तत्पुर्वी राज्यातील ज्येष्ठ भाजपा नेत्यांच्या बैठकीत या पेचप्रसंगावर विचारविनिमय झाला महायूतीतल्या छोट्या पक्षांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करावं अशी विनंती केली शिवसेनेकडून पठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास कॉप्रेस राष्ट्रवादीनं तो स्वीकारावा यासाठी त्या पक्षांतले काही नेते अजून प्रयत्नशील आहेत कॉंग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी तसं पत्रच सोनिया गांधींना पाठवलं आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत शिवसेनेला साथ देण्यास पवार यांनी नकार दिला असला तरी या भेटीत काय ठरतं त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे

येत्या काही दिवसात अनेक अत्याधुनिक उपग्रह अंतराळात सोडण्याच्या मोहीमा राबवण्यात येणार असल्याचं सिवन यांनी काल दिल्ली आयआयटीच्या सुवर्ण महोत्सवी पदवीदान समारंभात बोलताना सांगितलं रजनीकांत प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना गोवा इथं होणाऱ्या आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात एका विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा काल नवी दिल्लीत केली

कार्तिकी स्वच्छता सुविधा आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर कार्तिकी वारीचं नियोजन केले जाणार आहे त्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी काल दिल्या कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर भोसले यांनी आढावा बैठक घेतली

या यात्रेनिमित्त राज्याच्या प्रत्येक भागातून आणि परराज्यातून लाखोच्या संख्येने भाविक येत असतात नागरिकांनी आणि भाविकांना या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे

व्हॉईसकास्ट मराठीतील निवडक म्हणींच्या कथांवरुन चित्र काढण्याची अनोखी संधी राज्य शासनाच्या भाषा विभागांतर्गत येणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेने उपलब्ध करुन दिली आहे आधी मराठीतील निवडक म्हणींचा वापर कथा लिहायची स्पर्धा घेतली होती राज्यभरातून या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला राज्यभरातील लेखकांनी लिहिलेल्या याच कथांवरुन चित्र काढणे हा स्पर्धेचा हा पुढचा टप्पा असेल म्हणींवरुन कथालेखन स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांच्या कथा यासाठी निवडण्यात आल्या आहेत त्यामुळे चित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पूणे

विराट कोहलीला विश्रांतीदिल्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे हवामान महा चक्रीवादळ सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर जात असलं तरी त्याची तीव्रता वाढते आहे खवळलेला समुद्र आणि अनेक ठिकाणी बरसलेल्या वादळी पावसानं या वादळाच्या तीव्रतेची जाणिव करून दिली आहे हे वादळ आता दूर जात असलं तरी उद्या दिशा बदलून दक्षिण गुजरात आणि पालघरच्या किनारयाकडे वाटचाल सुरू करणार आहे तोवर त्याचा जोर काहीसा कमी होईल त्यामुळे किनाऱ्याला जोरदार वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता दिसत नसली तरी सध्याच्या पाऊसमानात उद्यापासून वाढ होऊ शकते